देशभरात बरे झालेल्या रुग्णांमधे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातले तर त्याखालोखाल तामिळनाडू आणि दिल्लीतले रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची संकेतस्थळावर दिली आहे

ही आजवरची एकाच दिवसात केलेल्या चाचण्यांची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे

राज्यात काल नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या खासगी रुग्णालयांना शासनाकडून पीपीई किट उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत त्यामुळे यापुढे या रुग्णालयांना कोरोना बाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या देयकात पीपीई किटच्या रकमेचा समावेश करता येणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे ते काल जालना अं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाविषयक उपाययोजनांसंदर्भात लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते दरम्यान जालना जिल्ह्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी चाचण्या आणि उपचारावर भर द्यावा आणि अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेही या बैठकीला उपस्थित होते कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज दावने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली राज्याच्या आरोग्य विभागानं एलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद आणि युनानी या औषध शाखांच्या तज्ञांशी चर्चा करून कोरोनावर एकात्मिक उपचार पद्धती आखावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत प्रतिबंध आणि उपचार अशा दोन वर्गवारीनुसार ही चौकट आखावी असं त्यांनी सांगितलं या औषध शाखांच्या तज्ञांनी काल ठाकरे यांच्यासमोर उपचारविषयक सादरीकरण केलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना केल्या राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आयुष उपचार पद्वत समितीचे अध्यक्ष डॉक्टर तात्याराव लहाने आणि तिर अधिकारीही सादरीकरणाला उपस्थित होते

सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे

वाशीम जिल्ह्यात काल कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही

दरम्यान काल एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे

काल एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला

हे प्रमाण दहा टक्क्यापर्यंत खाली आणणं हे उद्दिष्ट आहे त्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रांबाबतच्या उपाययोजनांचा पुनर्विचार करून त्या नव्यानं राबवल्या जातील असं त्यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे पृण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि अति धोक्याच्या वर्गवारित येत असलेल्या संशियतांच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर केल्या जात असल्यानं पुण्यातलं कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह येण्याचं प्रमाण जास्त असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे

भारतीय वनसंपदेची ही ताकद असून वाघांचं संरक्षण करणं एकूण वनअरण्यांच्या पर्यावरणीय संरचनेच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे उद्याच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज सकाळी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन नवी दिल्ली श्वें करण्यात आलं होतं

खर्चाच्या रकमा फुगवून दाखवून हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे त्यासंदर्भात मनी लाँड्रिंग कायद्याणंतर्गत ईडी कारवाई करत आहे त्यात मुंबई आणि हैदराबाद धिं या दोन्ही कंपन्या आणि धिरांच्या कार्यालयासह नऊ ठिकाणी छापे टाकल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या महिलांना लॉकडाऊनच्या काळातही रोजगार मिळाला आहे

केशवसृष्टी ग्राम विकास संस्थेनं महिलांना बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण दिलं त्यातून या महिलांनी फूड स्टँड ट्रे झुंबर भिंतीवरचे वॉलपेपर अशा विविध कलाकृती बनवल्या त्यानंतर मुंबईसह राज्यात त्तिरत्र या वस्तूंची विक्री होते

यातून काही निराधार महिलांना मोठी मदत होते आहे ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे आमोणकर यांचं आज सकाळी निधन झालं झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली

ललिता केंकरे यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमधून काम केलं नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या त्या पत्नी होत्या बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणा या सुधा करमरकर आणि ललिता केंकरे या बहिणी होत्या ललिता केंकरे यांनी ललित कालदर्शसह साहित्य संघाच्या अनेक नाटकातून भूमिका साकारल्या

देशपांडे विद्याधर गोखले विजय तेंडुलकर यांच्या नाटकातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या